पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातल्या तीन शहरातल्या लसनिर्मिती सुविधा केंद्रांना भेट देऊन लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला मोदी यांनी अहमदाबादमधल्या झायडस बायोटेक पार्क हैदराबादेतल्या भारत बायोटेक आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या तीन संस्थांना भेट दिली सध्याच्या काळामध्ये संपूर्ण देशाचं लक्ष कोविडविरोधी लस कधी येणार याकडे लागलं आहे अशावेळी पंतप्रधानांनी या लस निर्मिती करणा या संस्थांना भेट दिली त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली याबद्दल संशोधकांनी आनंद व्यक्त केला पंतप्रधानांच्या या भेटीमुळे आमच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी आणि आमचं मनोबल वाढविण्यासाठी मदत मिळणार असल्याची भावनाही संशोधकांनी व्यक्त केली स्वदेशामध्ये लस विकसित करण्यासाठी इतक्या कमी कालावधीमध्ये वेगानं केलेल्या प्रगतीबद्दल अभिमान वाटत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं तयार होत असलेली लस सर्वांपर्यंत वितरित करण्यासाठी अधिक सुयोग्य प्रक्रियेची शिफारस करण्यात यावी असंही आवाहन त्यांनी यावेळी केलं

अहमदाबादमधल्या झायडस बायोटेक पार्कला पंतप्रधानांनी काल भेट दिली इथं झायडस कॅडिला या संशोधन आणि औषध निर्माण कंपनीने डीएनएवर आधारित स्वदेशी झायडस बायोटेक पार्कमध्ये लस निर्मितीचे काम सुरू आहे झायडसच्या टीमकडून केल्या जाणा या प्रयत्नांना माझ्या शुभेच्छा या प्रवासामध्ये सरकारचा सक्रिय सहभाग असून आवश्यक असणारा सर्व पाठिंबा सरकारकडून देण्यात येईल असे पंतप्रधान यावेळी म्हणाले यानंतर पंतप्रधानांनी हैद्राबादच्या भारत बायोटेक या लस सुविधा केंद्राला भेट दिली

आत्तापर्यंत शास्त्रज्ञांनी केलेली प्रगती जाणून घेऊन त्यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आयसीएमआरबरोबर भारत बायोटकची टीम कार्यरत असून संस्थेने लस निर्मितीसाठी वेगाने प्रगती साधली आहे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधानांनी भेट दिली त्यावेळी सिरममधील लस उत्पादनाशी संबंधित लोकांशी संवाद साधला लस निर्मिती आणि उत्पादन वाढीसाठी आखण्यात आलेल्या योजनेची त्यांनी माहिती घेतली तसेच लस वितरणासंदर्भात तयार करण्यात आलेल्या योजनेचा तपशील पंतप्रधानांनी जाणून घेतला सिरम संस्थेमध्येा नोवावॅक्स कोविशिल्ड लस तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे लस स्वामीनाथन कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठीची लस पुढील महिन्यात सुध्दा येऊ शकते असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केला आहे लातूरच्या स्वामी रामानंदतिर्थ व्याख्यानमालेच्या वतीनं कोरोना विषयावर जागतिक पातळीवरील तज्ज्ञांशी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून व्याख्यानाचं आणि चर्चेचं आयोजन केल होत या चर्चेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मान्यवरांचं स्वागत करुन कोरोना सारख्या साथीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारनं करायच्या कामात मार्गदर्शन करण्याची विनंतीही केली सौम्या स्वामीनाथन यांनी करोनाच्या विषाणुची माहिती देताना हा विषाणु हा एकमेकांच्या सहवासातुनच प्रसारित होते प्रामुख्यानं थुंकीतून तो जास्त होतो त्यामुळे तोंडाला मास्क लावणे तो विषाणू इतर वस्तुवर काही काळ टिकतो त्याचा स्पर्श हाताला तोंडाला होतो त्यामुळे सतत हाथ धुणे आणि शारिरिक अंतर पाळणे महत्वाच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मास्क कसे असावेत यासाठी डब्लुएचओच कांही मानांकन असल्याचंही त्यांनी एका उत्तरात स्पष्ट केल कोरोनावर लसीच काम अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे एक ते दोन कंपन्यांची लस ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल मार्च एप्रिल मधे तर मुबलक प्रमाणात ही लस उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केल या चर्चेत द व्हॅकसिन्स अलायन्स संस्थेच्या ड़ॉ रंजना कुमार सहभागी झाल्या होत्या त्यांनी सांगितलं की कोरोना प्रतिबंधाची लस गरिब आणि श्रीमंत देशाना एकाच वेळी मिळण तसेच शहरी आणि ग्रामिण भागात ही तशाच पध्दतीने पोंहचण्याचा प्रयत्न व्हावा त्यासाठी यंत्रणा उभी करण्याबाबत ची माहिती त्यांनी दिली

नवी मुंबई आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असून खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने सर्व कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे सर्व संबंधित यंत्रणेला तसे आदेश देण्यात आले आहेत परंतु कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढू नये यासाठी महापालिका क्षेत्रात सामाजिक अंतराचे नियम न पाळणा या आणि मास्क न वापरणा या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व विभाग अधिका यांना देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली

अँटीजेनसह नागरिकांची आरटीपीसीआर चाचणीही करण्यात आल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाकडून देण्यात आली तसंच धुळ्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणार्यां वर सुध्दा दंडात्मक कारवाई केली जात आहे

कोविड च्या भयानं खासगी वाहन चालक हॉस्पिटलला जाण्यास नकार देत त्यांनाही कोरोना संसर्गाची भीती होती

रक्तदान कोरोनाविषाणूची द्सरी लाट आणि वाढती रुग्ण संख्या पाहता कठीण प्रसंगात रक्ताचा तुटवडा जाणव् नये याकरता बल्लारपूर पोलीस ठाण्यात काल रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या हस्ते झालं

बससेवा कोरोना संकटामुळे काही कालावधीसाठी खंडित झालेली लातूरची शहर वाहतूक बससेवा महानगरपालिकेच्या वतीनं पूर्ववत सुरू करण्यात आली आहे सध्या पाच शहर वाहतूक बस सुरू करण्यात आल्या असून शहरातील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे कोरोना काळात अनेक बाबींवर निर्बंध घालण्यात आले होते त्यात शहर वाहतूक सुविधेचाही समावेश होता कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना महानगरपालिकेच्या वतीनं रुग्णांची ने आण करण्यासाठी शहर वाहतूक बससेवेचं रूपांतर रुग्णवाहिकेमध्ये करण्यात आलं होतं त्यामुळे प्रवासी वाहतूक बंद होती ती आता पूर्ववत झाली आहे